मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल संध्याकाळी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात चर्चा केली या भे वा संदर्भ देत सामनानं हे वृत्त दिलं आहे

झारखंड विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहमत मिळवत झारखंड मुक्ती मोर्चा काँप्रेस आणि राष्ट्रीय जनता दला यांच्या आघाडीनं सत्ता संपादन केली आहे

राज्यातल्या कोणत्याही जाती धर्मातल्या नागरिकांच्या हक्काला शासन धक्का लागू देणार नसल्याचं आधासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाला दिलं सुधारित नागरिकत्त्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुद्यावरून मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्री ठाकरे यांची मुंबईत भेट्येतली त्यावेळी ते बोलत होते सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत नागरिकांनी कसलीही भीती न बाळगण्याचं आणि राज्यात शांततेचं वातावरण कायम ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं

भिडे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला होता या पार्श्वभूमीमुळे या दोघांनाही संबंधित नोशिस बजावली असल्याचं पुण्याचे पोलिस अधीक्षक संदीप पार्शिल यांनी सांगितलं आहे जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यात पिंपळकोठा गावाजवळ काल प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपला ट्रक धडकल्यानं झालेल्या अपघातात नऊ जण ठार तर आठ जण जखमी झाले मुंबई नागपूर महामार्गावर ट्रकचा स्टेअरींग रॉड तुटल्यानं हा ट्रक प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी जीपवर जाऊन आदळला त्यामुळे हा अपघात झाला जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे